विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजाला आज वंदेमातरम्नं सुरुवात झाली

राज्यातल्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्यावर प्रशासक नेमण्याबाबत सरकारने मांडलेले विधेयक संविधान संमत नसून उच्च न्यायालयात सरकारनं घेतलेल्या भूमिकेशी विसंगत असून ते मांडण्यास विरोधकांनी विधानसभेत विरोध केला तो उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अमान्य केल्यानं विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला

विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उदया होणार असल्याचं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत जाहीर केलं कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना सभागृह नेते अजित पवार यांना सभापतींनी यावेळी दिल्या विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि अन्य भाजपा सदस्यांनी ही निवडणूक पूढे ढकलण्याची आग्रही मागणी केली कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली होती मात्र कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी समंजस भूमिका घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संपर्क ठेवायला हवा होता असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचे आहेत प्रसाद लाड मनीषा कायंदे संजय दौंड आणि अमरनाथ राजूरकर यांची तालिका सभापती म्हणून सभापतींनी आज नावं जाहीर केली शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे अमोल मिटकरी काँग्रेसचे राजेश राठोड तसंच भाजपच्या रणजित सिंह मोहिते पाटील रमेश कराड प्रवीण दटके या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून देण्यात आला माजी राष्ट्रपती डॉ प्रणव म्खर्जी माजी म्ख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर तसंच माजी सदस्य विजय म्डे रामनाथ मोते बलभीमराव देशमुख युनूस हाजी शेख आणि जयंतराव ठाकरे यांच्यासह अन्य दिवंगत मान्यवरांना श्रदधांजली वाहणारा शोक प्रस्ताव विधानसभेत मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी तर विधानपरिषदेत उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला आणि दोन्ही सभागृहाच्या वतीनं श्रध्दांजली अर्पण करण्यात आली सामान्य माणूस ते राष्ट्रपती पदापर्यंतचा भारतरत्न माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी असा प्रवास करताना ते अजात शत्रू राहिले हे त्याचे वैशिष्टे होते असे गौरवोद्गार म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकप्रस्तावात काढले प्रणव म्खर्जी यांनी राष्ट्रपती पदाला यथोचित न्याय दिलाच मात्र त्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय निष्ठेनं निभावल्या अशा शब्दात अजित पवार यांनी प्रणव मुखर्जी यांना श्रध्दांजली वाहिली विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उद्योगमंत्री स्भाष देसाई काँग्रेस गटनेते शरद रणपिसे शेकापचे जयंत पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या

याशिवाय अधिवेशनासाठी आलेल्या सदस्यांनी मास्कसह स्रक्षेच्या दृष्टीनं इतर साधनांचा वापर केल्याचंही पाहायला मिळालं दोन्ही सभागृहातही परस्परांपासून स्रक्षित अंतर राखायच्या नियमाचं पालन करत एक आसनावर एकाच सदस्याल बसायला दिलं होतं

ही आजवरची एका दिवसातली सर्वाधिक संख्या आहे

ही आजवरची एका दिवसातली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे

बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथल्या कृषी कार्यालयातल्या चार कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे

सार्वजनिक शिक्षण संस्थांचं बळकटीकरण महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे नवीन शैक्षणिक धोरणासंबंधी राज्यपालांच्या ऑनलाईन परिषदेला राष्ट्रपती संबोधित करत होते हे शैक्षणिक धोरण प्राथमिक स्तरावर सर्व बालकांच्या मुलभूत साक्षरतेला प्राधान्य देत असल्याचं राष्ट्रपर्तींनी नमूद केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं

नवीन शैक्षणिक धोरणात अभ्यासापेक्षा आकलनावर अधिक भर असल्याचं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं पालघर जिल्ह्यातल्या डहाण् तलासरी भागांत आज सकाळी भूकंपाचा धक्का बसला

जिल्ह्यातल्या या परिसरात गेल्या दीड वर्षापासून भूकंपाचे सौम्य ते मध्यम स्वरूपाचे धक्के बसत असून यामधे काही घरांचं मोठं न्कसान झालं आहे सोलाप्रचं ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराज यांचं मंदिर उघडण्यासाठी वंचित आघाडीच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं यावेळी डॉ

त्यापैकी दहा ते पंधरा जणांना मंदिरापर्यंत सोडण्यात आलं तिथं फोटो प्जनानंतर कार्यकर्त्यांनी सिद्धरामेश्वराचा जयघोष केला

राज्यातली शासकीय वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय महाविद्यालयातली अध्यापकांची रिक्त पदं राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतन वगळन ती निवड मंडळांमार्फत भरण्याचा कालावधी वाढवायला राज्य मंत्रीमंडळानं मंजूरी दिली आहे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला

राज्यातल्या शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध व्हावा तसंच नागरिकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी राज्यात कृषी पर्यटन धोरण राबवायला काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली मंबई आणि परिसरात काल रात्री हलका पाऊस पडला सांगली जिल्ह्यात कडेगांव खानापर पलुस तालुक्यांमधे काल रात्री जोरदार पाऊस झाला येरळा आणि नांदनी या नद्यांना पूर आला असून तीन पूल पाण्याखाली गेले आहेत पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली सातारा जिल्ह्याच्या विविध भागांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे तर अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर परभणी शहरासह जिल्ह्यात काल पावसानं हजेरी लावली या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल संध्याकाळी पावसानं हजेरी लावली